हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे नेते एडवोकेट शिवाजी जाधव यांनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री अर्जुन खोतकर यांच्या शिष्टाई नंतर शिवाजी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणं घोषित केलं आहे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे माढा मतदारसंघात भाजप कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकताच राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये प्रवेश केला होता रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सामना आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्याशी होणार आहे संजय शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत त्यांना राष्ट्रवादीने माढा मतदारसंघातनं अगोदरच उमेदवारी जाहीर केली आहे विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांना येथून भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा होती या मतदार संघात सातारा जिल्ह्यातील फलटण मांण खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील उत्तरपूर्व भागाचा समावेश आहे आणि याच भागात रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना मोठा जनाधार आहे त्यामुळेच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला कॉंप्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार आहे तिचा सामना भाजपचे तगडे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे दरम्यान आपला लढा कॉंप्रेस राष्ट्रवादी विरोधात आहे कुठल्याही उमेदवाराविरोधात नाही अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे

आपल्याला पक्षात सातत्यानं दुय्यम वागणूक मिळत होती शिवाय निष्ठावंताना डावलत आयारामांना प्रतिष्ठा दिली जात असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे यांनी सांगितले

पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्र बचाव आंदोलन समितीनं लोकसभेसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा काल केली पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकरी मच्छिमार भूमिपुत्र उमेदवार म्हणून दत्ताराम राजाराम करबट यांना रिंगणात उतरवलं आहे असं समितीचे नेते काळूराम धोदडे यांनी बातमीदारांना सांगितलं जालना छिले उर्दू शायर राय हरिश्वंद्र साहनी दुखी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्य काव्य पुरस्कार कवी सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांना जाहीर झाला आहे सहा एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी जालना खेल्या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित कवितेचा पाडवा या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

गुजरातहून काही मालमोटारी गुटखा घेऊन पुण्याला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

येत्या दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या त्रळक ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे राज्याच्या त्रिर भागात हवामान मुख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे